त्यांनी आज आपल्या मन की बात उपक्रमांतर्गत सहासष्टाव्या भागात देशवासीयांना संबोधित केलं टाळेबंदीपेक्षा आता टाळेबंदी उठवली जात असताना आपण अधिक काळजी घ्यायला हवी असं त्यांनी यावेळी नमुद केलं आपली सतर्कताच कोरोना विषाणूपासून आपला बचाव करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपण मास्क लावणार नसू दोन मीटरचं अंतर ठेवणार नसू किंवा अन्य आवश्यक काळजी घेत नसू तर आपल्या बरोबरच आपण इतरांच्या विशेषतः आपली घरातली मुलं आणि ज्येष्ठांना संकटात टाकू असं पंतप्रधान यावेळी म्हणाले स्थानिक वस्तूंची खरेदी त्यांचा आग्रह देश मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं त्यांनी या कार्यक्रमामधे स्पष्ट केलं लडाखमधे ज्यांनी भारतीय भूभागाकडे वक्र द्रष्टी केली त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमुद केलं या वर्षी देशाला कराव्या लागत असलेल्या विविध संकटांचा तसंच त्यावर योजलेल्या उपायांची पंतप्रधानांनी सुमारे बत्तीस मिनिटांच्या मनोगतात माहिती दिली या वर्षी आपला देश ऐतिहासिक निर्णय घेत विकासाच्या नव्या वाटा उघडत असून याच वर्षी आपण देशाला नव्या उंचीवर पोहचवू या असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

सेनगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या पावसामुळे नुकताच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या वतीनं बांधण्यात आलेला गाव तलाव तथा बंधारा पाण्यानं भरून वाहत आहे